गेल्या पाच वर्षात रस्ते अपघातांमध्ये चार टक्क्यांनी वाढ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चिंता

ग़ह खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत ग़हमंत्री अनिल देशम्ख

आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीला स्ररूवात विदर्भात थंडीची लाट कायम गेल्या पाच वर्षात रस्ते अपघातांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाल्याविषयी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे रस्ते स्ररक्षेसाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी नवी दिल्ली इथं रस्ते स्वरक्षा सहभागींच्या परिषदेत व्यक्त केलं रस्ता स्वरक्षेत वाढ करण्यासाठी जागतिक बँक आणि आशियन विकास बँकेकडून सात हजार कोटी रूपयांचं कर्ज मंजूर झालं असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं दरवर्षी आपल्या देशात साडेचार लाख रस्ते अपघात होतात आणि दीड लाखांवर लोक आपले प्राण गमावतात देशाच्या दरडोई उत्पन्जापैकी दोन टक्के उत्पन्न हे रस्ते अपघातांवर खर्च होत असल्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचीही प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते तामिळनाडूला रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य म्हणून पुरस्कृत करण्यात आलं शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली

दरम्यान सरन्यायाधीश एस

बोबडे यांच्या अध्यक्षतेतील हे खंडपीठ या संदर्भातील एकूण साठ याचिकांची सुनावणी करेल यामध्ये इतर धार्मिक स्थळांवरही महिलांना प्रवेश दिला जात नसल्याविषयीच्या याचिकाही समाविष्ट आहेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी मोबाईलमधील डेटा स्ररक्षित ठेवण्याविषयी दिल्ली उच्च व्यायालयानं पोलिसांसह व्हॉट्सअॅप आणि ग्रगलकड्रन माहिती मागवली आहे त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सएपवरील संदेश आणि इतर संबंधित डेटा तसंच माहितीचा समावेश आहे याप्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे दरम्यान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं प्रवेश घेतला आहे विद्यापीठाचं प्रशासन कामकाज सुरळीत करून विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासक्रमाकडे वळविण्यासाठी प्रयत्नर करत आहे यादृष्टीनं एक सूचनापत्रही जारी करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रन यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे आखाती देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करून त्या देशांना संयम आणि जबाबदारीची जाणीव करून दद्यावी यावर उभय देशांदरम्यान एकमत झालं आहे येत्या वर्षभरात दोव्ही देशांच्या मंत्रिस्तरावरील अधिकाऱ्यांच्या भेर्टीमध्ये वाढ करण्यासह लष्करी आणि नागरी क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे उभय नेत्यांमध्ये काश्मीरातील परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं समजतं त्यासोबतच वातावरणातील बदल आणि जैवविविधतेसाठी नव्यानं प्रकल्प राबविण्यात येतील यादृष्टीनेही नियोजन करण्यात येणार आहे

दोन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म तत्वज्ञानाचा चिंतनाचा पाया हा त्यांचे कोलंबिया विद्यापीठातील शिक्षक डॉक्टर जॉन डूई यांनी मांडलेल्या प्रॅगेमिटझम् अर्थात व्यवहारज्ञान बव्हंशी यावर आधारित होता असे प्रतिपादन राष्ट्रसंत त्कडोजी महाराज विद्यापिठाच्या दीक्षांत सभागृहात डॉक्टर नितीन राऊत आंतरराष्ट्रीय व्याख्यानाला अंतर्गत टेक्सास विद्यापीठातील संवाद विभागाचे प्राध्यापक डॉक्टर स्ट्रॉउड यांनी केले ते सोशल डेमॉक्रसी दी प्रोब्लेम ऑफ फोर्स एन्ड आंबेडकर व्हिजन ऑफ ब्दधीझम या विषयावर व्याख्यान देत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एनहिलेशन ऑफ कास्ट ब्द्ध आणि कार्ल मार्क्स तसेच संविधान सभेतील केलेल्या भाषणावर डॉक्टर जॉन ड्रई यांच्या भाषणाचा प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले बाबासाहेबांच्या लोकशाही विषयीच्या विचारामध्ये स्द्धा डूईच्या तत्वज्ञानाचे प्रतिबिंब बघावयास मिळते असे त्यांनी सांगितले ग़ह खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली जाणार आहे राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबदध आहे असे गृह मंत्री अनिल देशम्ख यांनी आज दर्यापूर इथं सांगितलं विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची यावेळी प्रम्ख उपस्थिती होती गृह मंत्री देशमुख म्हणाले की पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले ते प्ढे म्हणाले की अवैध सावकारी नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलणार आहे महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती ठाक्र म्हणाल्या की बालमज्री रोखण्यासाठी आणि बालकांच्या स्रक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल

आगामी न्यूझीलंडच्या झटपट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी संघात परतले आहेत पाच सामन्यांच्या या मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करेल भारतीय संघात रिषभपंत हा एकमेव यष्टीरक्षक असून संजू सॅमसन याला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराचं प्रदीर्घ विश्रांतीनंतर संघात पुनरागमन झालं आहे दरम्यान काल मुंबईत झालेल्या फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यानं हार्दिक पंड्याला संघाबाहेर रहावं लागेल त्याच्या जागी तामिळनाड्रवा कर्णधार विजयशंकर याची संघात वर्णी लागली आहे

झटपट क्रिकेट सामन्यांसोबतच तीन एक दिवसीय आणि दोन कसोटी सामनेही खेळले जातील तत्पूर्वी उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एक दिवसीय सामने खेळले जाणार आहेत

त्याअंतर्गत सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवसभर नवीन भारतीय टपाल पेमेंट बँक खाती उघडण्याचं कार्य सुरु राहील जनतेनं याचा फायदा घ्यावं असं आवाहन नागप्र ग्रामिण विभागाचे प्रवर अधिक्षक टी ए व्ही शर्मा हयांनी केलं आहे ह्या मध्ये खाते उघडून गावकऱ्याना कॅशलेस व्यवहार करता येणार आहे या खात्यादवारे ग्रामिण भागातील व्यक्ती ऑनलाईन व्यवहार देखील करू शकते वीज बिल भरणे मोबाईल डी टी एच रिचार्ज द्सऱ्या बँकेतून रक्कम जमा करणे आणि काढणे अशा अनेक स्विधा घेता येतील मनरेगा मातृत्ववंदन निराधार विध्यार्थी शिष्यवत्ती योजनांचे लाभ या खात्यात जमा होतील

सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त जनतेने घ्यावा असं आवाहन शर्मा यांनी केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत आजके शिवाजी नरेंद्र मोदी या प्स्तकातून छत्रपतींचा अवमान केला आहे शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपाविरोधात मंगळवारी राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्रित येऊन ही सता स्थापन केली शिवसेनेच्या कालिंदी पवार ह्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब कामारकर यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे पोलीस दल रात्रंदिवस आपात्काळात कर्तव्य बजावण्यासाठी प्रयत्न करीत असतो त्यामुळं त्यांच्यासाठी मुलभूत सुविधांचा विचार प्राधान्यानं झाला पाहिजे असं मत राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं व्यक्त केलं

राज्यसभेचे खासदार डॉ

महात्मे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली पाच दिवसीय या पदयात्रेची सुरूवात केंद्रीय राज्यमंत्री रसायन खते आणि जहाजबांधणी मंत्री मनसुखभाई मांडवीया उपस्थित राहणार आहेत

आठ स्रवर्ण पदकांसह दिल्ली दुसऱ्या तर सात सुवर्ण पदक विजेता उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे काश्मीर खोऱ्यात प्रव्हा एकदा बर्फवृष्टीला सुरूवात झाली असून सामाव्य जनजीवन विस्कळीत झालं आहे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि जम्मूचं विमानतळ बंद करण्यात आलं असून आज आणि उद्या देखील जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान लद्दाखमध्येही जोरदार बर्फव्रष्टीला सुरूवात झाली असून हिमाचल प्रदेशमध्ये पावसाच्या सर्रीसह तुरळ्क ठिकाणी बर्फवृष्टी झाली हिमाचल प्रदेशच्या केलाँग जिल्ह्यात सर्वात कमी उणे सहा तापमानाची नोंद करण्यात आली

नागपुरात सर्वात कमी म्हणजे सात पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर अमरावती ब्रलढाणा अकोला वर्धा वाशिम आणि यवतमाळमध्ये किमान तापमान सरासरी बारा अंशांच्या आसपास पोहोचलं आहे येत्या आठवड्यात विदर्भात बव्हंशी आकाश निरश्न राहणार असून आठवड्याच्या शेवटी मात्र आकाश अंशतः अभ्राच्छादित राहून तूरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस येण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे